लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती दिली

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हा दौरा आयोजित केला आहे अशा प्रकारचा हा पहिलाच दौरा असून त्यानंतर हे राजदूत देशातल्या इतर शहरांनाही भेटी देणार आहेत

मुंबईसह जपान हॉगकॉग इथल्या शेअर बाजारातील निर्देशांक वधारले होते

लष्करप्रमख दौरा लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अभिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत या दौऱ्यात जनरल नरवणे या दोन देशांमधील लष्कर प्रमुख तसंच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत भारतीय लष्कर प्रमुखांनी संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे या राष्ट्रीय दु

जनरल नरवणे आज आणि उद्या संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी उभय देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा करणार आहेत

आंतरराष्ट्रीय बाजारात जम्मू काश्मीरच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण आणि आखाती देशांमध्ये व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने हे शिष्ट्मंडळ या परिषदेत सहभागी झालं आहे भारतीय दूतावासानं भारतीय उद्योग महासंघ आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या सहकार्यानं या परिषदेचं आयोजन केलं आहे जम्मू काश्मीरच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मुख्य सचिव नवीन कुमार चौधरी या शिष्टमंडळाच नेतृत्व करत आहेत

भ्रष्टाचार ही समाजव्यवस्थेच्या मर्मावर हल्ला करणारी अत्यंत वाईट कृती असून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे आजच्या या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनानिमित्त प्रत्येक स्तरावर पारदर्शकता राखण्याची प्रतिज्ञा करू असं आवाहन नायडू यांनी आपल्या संदेशाद्वारे केलं आहे

मुरलीधरन यांच्या हस्ते काल करण्यात आलं भारत को जानिये या प्रश्नमंजुषेतल्या विजेत्यांची घोषणा या दिवशी केली जाईल तसंच देश परदेशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परदेशी भारतीयांना प्रवासी भारतीय सन्मान देऊन गौरवण्यातही येणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचं उद्वाटन होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद या परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत

सार्क पंतप्रधान दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

सोनिया गांधी वाढदिवस कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिष्टचिंतन केलं असून त्यांना निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत राजस्थान राजस्थानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळवून दिल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नडडा यांनी राजस्थामधील जनतेचे आभार मानले आहेत भाजपाला मिळालेला विजय हे राज्यातील गरीब शेतकरी आणि कष्टकरी वर्गानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं नडडा यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

आंध्र प्रदेश गोवा हरियाना कर्नाटक केरळ तेलंगण त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे

या योजनेमुळे स्थलांतरित मजूर आणि त्यांच्या कुटुंबाला देशाच्या कुठल्याही भागातील रास्त धान्य दुकानातून शिधा घेणे शक्य होणार आहे चकमक जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील टिकन भागामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचं भारतीय लष्करानं म्हटलं आहे या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून आज सकाळी या भागात लष्करातर्फे शोधमोहीम सुरु करण्यात आली त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला

या तिघांची ओळख पटली नसून अद्यापही शोधमोहीम सुरु असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार